परंत् महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता सदर निर्बंधांमध्ये काही फेरबद्दल केले आहेत

सर्व किराणा द्काने भाजीपाला द्काने फळ विक्रेते डेअरी बेकरी आणि मिठाई द्काने सर्व खाद्यपदार्थांचे द्कान त्याचप्रमाणे कृषी अवजारे व कृषी उत्पादने पाळीव प्राण्यांचे खाद्याची द्काने पावसाच्या हंगामासाठी साहित्य सकाळी सात वाजेपासून अकरा वाजेपर्यंत उघडे राहतील

स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाला वाटल्यास कलम दोन अंतर्गत काही गोष्टींना व सेवांना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची संमती घेऊन आवश्यक सेवा म्हणून या आदेशामध्ये नमुद केलेल्या गोष्टीं व्यतिरिक्त इतर सर्व घोषित करू शकते

नवीन मार्गदर्शक सूचना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयानं सर्व मंत्रालये आणि केंद्र सरकारच्या सर्व विभागांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत

या बैठकीत लसीकरण मोहीमेचा आढावा घेतला जाणार आहे दरम्यान लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना आर्थिक सहाय्य देण्याच्या निर्णय केंद्र सरकारनं घेतला असून सीरम संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर प्नावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत

कोरोना विषाणू संसर्गाची वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक सुरू असलेल्या पश्चिम बंगालमध्ये मोठ्या सभा न घेण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षानं घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर वरिष्ठ नेते बंगालमध्ये छोट्या सभा घेणार आहेत या सभांना पाचशेहन अधिक लोक उपस्थित नसतील या छोट्या सभाही ख्ल्या मैदानात होणार असल्याचं भाजपतर्फे सांगण्यात आलं आहे

या संकटकाळात नागरिकांना सोयी स्विधा आणि तज्ञांचं मार्गदर्शन उपलब्ध करुन द्यावं असं सिंग यांनी सांगितलं सेनेच्या प्रांतिक म्ख्यालयांनी त्यांच्याइथल्या म्ख्यमंत्र्यांशी संपर्क साधून सर्वतोपरी सहकार्य करावं असं ते म्हणाले

प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली देशातील विविध ठिकाणे तसेच रामायण संस्कृती जतन करीत असेलेले देश पर्यटनाच्या दृष्टीने जोडून रामायण सर्कीट तयार केल्यास त्यातून रोजगार निर्मिती होईल व य्वा पिढीला नवी प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केले वरिष्ठ केंद्रीय अधिकारी डॉ

यावर्षी कोरोनाचा प्राद्र्भाव टाळण्यासाठी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपआपल्या घरी साधेपणाने श्रीरामनवमी उत्सव साजरा करावा तसेच यावर्षी मंदिरात भजन किर्तन पठण इत्यादीचे किंवा कोणत्याही प्रकारे धार्मिक सांस्कृतिक अथवा सामाजिक कार्यक्रमांचे किंवा मिरवण्का इत्यादींचे आयोजन करण्यात येऊ नये असे आदेशात नमूद आहे नागप्रच्या प्रसिद्ध पोद्दारेश्वर राम मंदिरातून यंदा शोभायात्रेचे आयोजन होणार नसून मंदिरात साधेपणाने रामजन्मोत्सव होईल

राम नवमीला सर्व भक्तांनी घरीच राहन रामरक्षेचे पठन करावे असे आवाहन पश्चिम नागपूर नागरिक संघातर्फे करण्यात आले आहे

देवेंद्र फडणवीस राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि दक्षिण पश्चिम नागप्रचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी आज जयप्रकाश नगर खामला येथील करोना वॉर रुमचे उदघाटन केले सेवांक्र या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याने प्रेरित स्वयंसेवी संस्थेत वैद्यकिय विद्यार्थी आणि डॉक्टर आपल्या सेवा देतात

या संस्थेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचेदेखील कार्यालय जोडली गेली आहेत

या कालावधीमध्ये सर्व अत्यावश्यक सेवा स्रू राहतील परीक्षेसाठी येणारे विदयार्थी त्यांच्यासोबत त्यांचे पालक यांना परवानगी राहतील हे वगळता इतर सर्व द्काने या कालावधीत बंद राहतील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्याचे आव्हान जिल्हाधिकारी अजय ग्ल्हाने यांनी केले आहेत दरम्यान चंद्रप्र जिल्ह्यात कोरणा रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहेत त्यामुळे तातडीने जिल्हयात पाचशे ऑक्सिजनयुक्त बेडची व्यवस्था करण्यात यावी या मागणीसाठी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा चंद्रपूर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक नंद् नागरकर कालपासून अन्नत्याग आंदोलनाला स्रुवात केली आहेत

कोरोना उपचारानंतर घरी परतलेल्या रुग्णांना निरामय आरोग्यासाठी समपदेशन व आहार व्यायामाबाबत मार्गदर्शनासाठी येथील अमरावती जिल्हा क्षयरोग रुग्णालयात स्थापित पोस्ट कोविड केअर सेंटरचा चांगला लाभ होत आहे

खत प्रवठा करणाऱ्या विविध कंपन्यांचे दर ग्रेडनिहाय वेगवेगळे आहेत विक्रेत्याकडे ज्ना व नवीन दोन्ही प्रकारचा रासायनिक खत साठा आहे विक्रेत्याने ज्ना शिल्लक खत साठा हा पर्वीच्याच एम आर पी प्रमाणे विकणे बंधनकारक आहे असे आवाहन भंडारा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हिंद्राव चव्हाण यांनी केले आहे

सध्या ट्रॅक्टरव्दारा नागरणी सह इतर कामे केल्या जात असतांना ट्रॅक्टर मशागतीचे दर हे वाढले आहेत

त्यामुळे हया दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले तिसऱ्या टप्प्यात लसीच्या किंमती खरेदी पात्रता निकष आणि प्रशासकीय बाबी अधिक लवचिक असणार आहेत